वनालगत राहणाऱ्या गावकऱ्यांच्या निस्तार अधिकारांचं रक्षण व्हावं तसंच भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या वनालगत असलेल्या गावांमध्ये निस्तार रेषा आखण्यात यावी आणि हा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने तीन महिन्यात राबवावा असंही ते म्हणाले भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन अनेक वर्षे झाले आहेत तरी सुद्धा भंडारा जिल्ह्याचे वन गोंदियाच्या ताब्यात आहे

चीनमधल्या भारतीयांना घेऊन येणारं दूसरं विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं

निर्भया प्रकरणातल्या दोषींच्या फाशी संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे दोषींच्या फाशीला दिलेल्या स्थगितीला आव्हान देणारी याचिका केंद्र सरकारने न्यायालयात सादर केली आहे याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही दोषी आणि तिहार कारागृह प्रशासनाला नोटीस बजावली आहे याप्रकरणी न्याय कक्षेबाहेर जाऊन दोर्षीच्या फाशीच्या शिक्षेला न्यायाधीशांनी स्थगिती दिल्याचा दावा केंद्र सरकारने याचिकेत केला आहे राज्यातलं लोकशाही आघाडी सरकार जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध असून लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे ते काल भंडारा जिल्ह्यात साकोली इथं जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचं लोकार्पण करताना बोलत होते

चिकू फळ आणि त्यापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची नागरिकांमध्ये रुची निर्माण व्हावी तसंच बोर्डी परिसरातलं पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून पालघर जिल्ह्यात बोर्डी इथं चिकू महोत्सव आयोजित केला आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्यानं एका स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या या महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे स्वयंरोजगार आणि गृहउद्योगाला चालना मिळावी या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या चिकू महोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचं महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितलं सांगली पोलीस दलात ई संवाद अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्स प्रणाली कालपासून सुरु झाली आहे या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना संबंधित पोलीस ठाण्यातल्या जबाबदार अधिकाऱ्याशी प्रत्यक्ष बोलता येईल सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी काल जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई संवाद साधला

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईत नागपाडा परिसरात महिलांनी आयोजित केलेल्या ठिय्या आंदोलनातल्या एका गटानं काल माघार घेतली आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी कृती समितीची बैठक सुरु आहे खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे